सध्या या स्वयंसेवकांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे स्पुटनिक लस मूळ रशियात बनवण्यात आली असली तरी पुण्यात चाचणी होत असणारी लस मात्र हैदराबादच्या डॉ रेड्डी प्रयोगशाळेत बनवण्यात आली आहे दरम्यान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने त्यांनी उत्पादित केलेल्या कोविशील्ड लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी देण्याची मागणी केंदीय औषध नियंत्रण प्राधीकरणाकडे केली आहे कोरोना लस आपत्कालीन वापर कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापराला आपत्कालीन परिस्थिती म्हणून मान्यता देण्यास इंडियन मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेनं आक्षेप घेतला आहे लसीची कार्यक्षमता एफडीएसारख्या प्राधीकरणांद्वारे पडताळली जाणं आवश्यक असून त्यापूर्वी लसीचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं असं मत आयएमए चे राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केलं आहे आळदी सचारबदी आषाढी कार्तिकी वारीनंतर आता तीर्थक्षेत्र आंळदीमध्ये दरवर्षी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंळदी शहरासह आजूबाजूच्या चऱ्होली खुर्द केळगाव चिंबळी वडगाव घेणंदकोयाळीधानोरेसोळू मरकळ आणि पिंपरी महापालिका हद्दीतील चऱ्होली या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे भारतबंद पंजाबच्या शेतकऱ्यांनी उद्या पुकारलेल्या भारत बंदला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घटकांचा संमिश्र प्रतिसाद राहणार आहे फळं आणि भाजीपाला विभाग सुरू राहणार असल्याचं आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी आज सांगितलं मात्र गुळ आणि भूसार बाजार बंद राहील असं दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी स्पष्ट केलं समितीशी निगडित असणारा कष्टकरी वर्ग या बंदमध्ये सहभागी असेल पथारी पूण्यात मार्केट यार्डातील पथारी व्यावसायिक पंचायतीनं अवाजवी भाडे आकारणी विरोधात ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे

ही दरवाढ मागे घ्यावी अशी आंदोलकांची मागणी आहे

स्थाई समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज ही माहिती दिली पीएमपीएलन अटल ही पाच रुपयांत पाच किलोमीटरची बस सेवा सुरू केली आहे या सेवेअंतर्गतच मध्यवस्तीत या मिडी बस उपयुक्त ठरणार आहेत थिंक टॅंक यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या थिंक टॅक या कल्पनाविष्कार स्पर्धेत डॉ